नवी दिल्लीतील तालकटोरा मैदानात हा कार्यक्रम होणार आहे पंतप्रधान निवडक विद्यार्थ्यांच्या प्रशांना उत्तरं देणार असून परीक्षेचा ताण कसा हाताळायचा याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत या कार्यक्रमाचा हा तिसरा भाग आहे एस एन डी टी दीक्षांत समारंभ महिलांनी स्वतच्या सक्षमीकरणाबरोबरच कूटंब प्रमुख या भूमिकेतून मोठी जबाबदारी स्वीकारली पाहिजे असं प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काल मुंबईत केलं

राष्ट्रसेविका समितीच्या प्रमिला मेढे आणि सुप्रसिद्ध लेखिका आणि कवयित्री अरुणा ढेरे यांना डॉक्टर ऑफ लेटर्स पदवी यावेळी प्रदान करण्यात आली श्रीपाद नाईक एन सी सी संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी काल नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या प्रजासत्ताक दिन शिबिराला भेट दिली युवा पिढीच्या सबलीकरणात राष्ट्रीय छात्र सेना नेहेमीच अग्रेसर राहिली आहे असे गौरवोद्वार त्यांनी यावेळी काढले

एन डी आर एफ नं राज्य आपत्ती निवारण दलाच्या सहकार्याने काम केलं पाहिजे असं प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलताना केलं

जिक्ट्रिक वाहने जावडेकर विजेवर धावणारी वाहने ही देशाचे भविष्य असुन ती पर्यावरण पूरक असल्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होण्यास त्याची मदत होईल असं प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल नवी दिल्लीत केलं ब्रिक्रामा या उर्जा संक्रमणावर आधारित परिषदेत ते बोलत होते

उद्धव ठाकरे अखिल भारतीय पोलिस नेमबाजी स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बालेवाडी शिल्या क्रीडा संकुलात काल पार पडला केंद्रीय राखीव पोलिस दलाला या स्पर्धेत महिला आणि पुरूष गटात सर्वसाधारण अजिंक्यपद मिळालं राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात पोलिस नेमबाजी प्रशिक्षणाची सुविधा करण्याचा प्रस्ताव आल्यास त्यावर सकारात्मक विचार करु अशी सूचना मूख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात केली देसाई शेतीप्रक औद्योगिक धोरण राबविण्यावर राज्य शासनाचा भर असल्याचे प्रतिपादन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी काल प्रण्यात केलं प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता आणि कौशल्य विकास अभियान राबविण्यात येत आहे या अभियानांतर्गत सहभागी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत काल देसाई यांनी संवाद साधला

अजित पवार प्ण्याचे संपर्क मंत्री अजित पवार यांनी काल बारामती तालुक्यातील विकास कामांची पाहणी करून अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या विकास कामांकरीता मंजूर करण्यात आलेल्या निधीचा वापर वेळेत करावा तसेच वाढीव निधीबाबत प्रस्ताव तात्काळ सादर करावेत असंही त्यांनी सांगितले साईबाबा श्री साईबाबा यांच्या जन्मस्थळावरून जो वाद सुरू आहे त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्व संबंधितांशी चर्चा करणार आहेत यासंदर्भात उद्या मंत्रालयात एक बैठक होणार आहे

परिषदेच्या एकंदर कार्यवृत्तावर दृष्टिक्षेप टाकताना ते म्हणाले विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग हा संपत्ती निर्मिती साठी आणि गरिबी निर्मूलनासाठी कसा करायचा हा मराठी विज्ञान परिषदेचा एक महत्वाचा विषय आहे त्याचद्रष्टीने ही परिषद महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्याना भेटी देते तेथील शेतकरी लघुउद्योजक किवा ग्रामस्थ अशांबरोबर मीटिंग घेऊन त्यांचे प्रश्न समजून घेते आणि त्यातुन संपत्ती निर्मितीच्या काय संधी आहेत हे लक्षात येते हाच विषय मराठी विज्ञान परिषदेने मोठ्या प्रमाणावर लावून धरला आहे

मराठी विज्ञान परिषद नक्की एक एक प्रश्न घेऊन याच्यावर उत्तर शोधून काढेल आणि समाजामध्ये रुजवायचा प्रयत्न करेल

विवेकानंद केंद्र जनकल्याण रक्तपेढी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था विश्व हिंद परिषद यासारख्या विविध सेवाभावी संस्थांच्या कार्याची माहिती एकाच ठिकाणी यानिमित्तानं उपलब्ध झाली आहे लहान मोठ्या व्यवसायांची माहिती क्रिं एकाच छताखाली उपलब्ध झाली आहे हे प्रदर्शन आजअखेर गणेश कला क्रिडामंच धिं दिवसभर नागरिकांसाठी खुले राहणार आहे एक वृत्तांत या प्रदर्शनात जवळपास शंभर सेवा प्रकल्पांचे स्टॉल्स उभारण्यात आले असून त्यात विवेकानंद केंद्रजनकल्याण रक्तपेढी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था विश्व हिंदू परिषद या सारख्या विविध सेवाभावी संस्थांच्या कार्याची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे त्याचप्रमाणे पत्रावळी द्रोण बनविणे महिलांसाठी सॅनिटरी नॅपकीन चांगल्या आरोग्यासाठी घ्यावयाची काळजी पर्यावरण संवर्धन गोपालनाचे फायदे यासारख्या भारतीय संस्कृतीला पुरक अशा लहान मोठ्या व्यवसायांची माहिती देखील क्षे उपलब्ध आहे आज या प्रदर्शनाचा अखेरचा दिवस आहे

उलवे कोंबडभुजे तरघर आणि अन्य गावांतील बांधकांमांबद्दलच्या तक्रारींचे निराकरण ही समिती करेल कृत्रिम हात महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून दोन दिव्यांगाना कृत्रिम हात बसवण्यात आले आहेत रोटरीक्लब ऑफ ठाणे आणि ग्राम पंचायत खानिवडे यांच्यामार्फत याचा खर्च करण्यात आला

जितेश कारिया यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण धिं झालेल्या शिबिरात दोन्ही लाभार्थ्यांना हात बसवण्यात आले

चि राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीमे अंतर्गत राज्यात अनेक ठिकाणी आज पाच वर्षापर्यंत वयाच्या बालकांना पोलियोची लस देण्यात येणार आहे पुणे शहर पिंपरी घिंचवड आणि जिल्ह्यातील मिळून सुमारे सहा लाख बालकांना पोलिओची मात्रा देण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे सातारा सागरिका कॅन्टीन सातारा जिल्हा पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांकरिता अल्पकिमतीत गृहोपयोगी वस्तू मिळाव्यात यासाठी सुरु करण्यात आलेल्या सागरिका कॅन्टीनचा उपक्रम लाभदायक ठरत आहे या कॅन्टीनमध्ये वस्तू बाजारभावापेक्षा कमी दराने मिळत असल्याने त्याचा कर्मचाऱ्यांना लाभ होत आहे शबानाआझमी अभिनेत्री शबाना आझमी यांची प्रकृती आता स्थिर आहे खालापूर पथकर नाक्याजवळ काल त्यांची कार एका ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात त्या जखमी झाल्या होत्या मुंबईतील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत अपघातात त्यांचा कार चालकही जखमी झाला